आसाममध्ये सुरू असलेली राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्रक्रिया पूर्णत निपक्षपणे राबवली जात असल्याचं केंद्रीय ग्रहमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटलं आहे ते आज राज्यसभेत शून्यप्रहरात बोलत होते

यापैकी जे लोक आपल्या नागरिकतेचा योग्य पुरावा देतील त्यांचं नाव या पुस्तिकेत समाविष्ट केलं जाईल असं सिंह यांनी स्पष्ट केलं या संवेदनशील मुद्यावर सर्वांनी आपल्या जबाबदारीचं योग्यपणे पालन करावं असं आवाहन केंद्रीय ग्रहमंत्र्यांनी केलं दरम्यान आसाम विधान सभेत तृणमूल काँग्रेसच्या आमदारावर झालेल्या कारवाईप्रकरणी आज तूणमूल काँप्रेसच्या खासदारांनी लोकसभेत घोषणबाजी केली हौद्यात उतरून या सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे अध्यक्षांनी सदनाचं कामकाज काही मिनिटांसाठी तहकूब केलं होतं कामकाज सुरू झाल्यावर शून्यप्रहरात विविध पक्षांच्या सदस्यांनी या मुद्यावर आपली मतं मांडली

आज पहाटे ही चकमक झाली या परिसरात काल संध्याकाळपासून शोधमोहीम सुरु करण्यात आली होती त्याचदरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केल्यानंतर ही चकमक झाली

संगणकाधारित चाचण्यांची पहिली फेरी येत्या नऊ तारखेला होणार आहे

उमेदवारांना त्यांच्या गावात किंवा जवळच्या शहरातच परीक्षा केंद्र मिळावं यासाठी जास्तीत जास्त काळजी घेतली असल्याचं रेल्वे मंत्रालयानं कळवलं आहे

यासंदर्भात राज्य सरकारांनी लवकरात लवकर प्रथम माहिती अहवाल दाखल करावा आणि तपास सुनिश्चित करावा असं गृह मंत्रालयानं राज्यांच्या मुख्य सुचिवांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे प्रवाशांच्या तक्रारी वेळेवर दाखल करुन घ्याव्या तसंच रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून तत्काळ तपास करावा असं मंत्रालयानं सांगितलं आहे

रेफ्रिजरेटर्स आणि वातानुकूलन यंत्रात ओझोन थराला घातक असलेले पदार्थ टाळून इतर पर्याय शोधणं तसंच ऊर्जेची बचत करणं हे या योजनेमागचं उद्दिष्ट आहे

नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग आणि केंद्रीय अन्वेषण विभागानं दाखल केलेला गोपनीय अहवाल मुंबई उच्च न्यायालयानं नाकारला आहे या प्रकरणात गोपनीय असं काहीच नसून तपास कामाबाबत समाधानी नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे तपास यंत्रणा आणि सरकारला आपली प्राथमिकता निश्चित करणं आवश्यक असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे सांगली मिरज क्पवाड तसंच जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडण्कीसाठी बुधवारी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होत आहे

तासाभरात हा निकाल हाती येईल असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सांगली मिरज क्पवाड महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा आणि शिवसेना यांच्यात तिरंगी लढत पहायला मिळत आहे

चीनमधल्या नानजिंग इथं सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताची सायना नेहवाल आणि मिश्र दुहेरीत सात्विक साईराज आणि अश्विनी पोनाप्पा जोडीचं आव्हान आज संप्टात आलं